अर्थमंत्र्यांनी सुचवलेले उपाय अर्थव्यवस्थेला चालना देणार असल्याचं भारतीय उद्योग महासंघाचे सरसंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे आसोचेमचे अध्यक्ष बी के गोएंका यांनी या उपाययोजनांमुळे निर्यातीला मदत होणार असून भविष्यात भारतीय निर्यातदार जागतिक स्तराच्या दर्जाचे होतील असं मत व्यक्त केलं

वस्तू आणि सेवाकर यंत्रणेचे प्रमुख सुशील कुमार मोदी यांनी ही घोषणा केली

या अभियानामुळे लवकर निदान लवकर उपचार याकडे लक्ष वेधण्यास मदत होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला या मोहिमेत क्षयरोग कुष्ठरोग उच्चरक्तदाब मधुमेह तोंडाचा स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग यांचा समावेश आहे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे समाजकटकांची यादी तयार करण्यात येत असून बंदोबस्तासाठी तैनात करण्याच्या अधिकारी आणि कर्मचा यांची नावं ठरवण्यात येत आहेत मुंबई पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलांनाही सुरक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे

दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस पथकाच्या दिशेनं गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेनं गोळीबार केला पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह आणि काही साहित्य आढळून आलं भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित व्हिक्टर स्वेंडसेन याचा पराभव करुन बेल्जियन आंतरराष्ट्रीय आव्हान स्पर्धेतलं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं

धरमशाला इथं संध्याकाळी सात वाजता पहिला सामना सुरु होईल